संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी काँप्रिस नेते गुलाम नवी आझाद राष्ट्रवादी काँप्रिसच्या सुप्रिया सुळे तृणमुल काँप्रेसचे डेरेक ओब्रायन लोकजनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान समाजवादी पार्टीचे राम गोपाल यादव ियादी नेते या बैठकीला उपस्थित आहेत

आज हृतात्मा दिवस म्हणूनही हा दिवस पाळला जातो नवी दिल्लीत राजघाट धिं असलेल्या गांधीजींच्या समाधीवर आज सर्वधर्म प्रार्थनासभेचं आयोजन केलं होतं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे

हे सर्व नक्षलवादी छत्तीगडमधल्या नारायणपूर अले आहेत महिलांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी झटणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं आज पुणे इथं दीर्घ आजारानं निधन झालं

पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं काही काळ त्या पुणे आकाशवाणी केंद्रावर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून कार्यरत होत्या स्त्री या मासिकाच्या त्या सहाय्यक तसंच मुख्य संपादकही होत्या

त्यांच्या नारी समता मंचने खेडो पाडी जाऊन रस्त्यांवर मांडलेल्या मी एक मंजुश्री या प्रदर्शनाची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती आज दुपारी दोन ते पाच या वेळेत प्रभात रोडवरील नचिकेत बंगल्यात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून संध्याकाळी साडेपाच वाजता वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील

जपानमधल्या लघूपटांपासून आपण खूपच प्रभावित झाल्याचं मायकेल यांनी सांगितलं तर सुरेश यांनी या क्षेत्रामध्ये अनेक आव्हानं असल्याचं सांगितलं अध्मिटेड फिल्म्स बनवताना कला गुणवत्ता यांचा कस लागतो मात्र भारतात अद्यापही या क्षेत्रात बरंच काही करायला वाव आहे असं ते म्हणाले या महोत्सवात आज मिफ प्रिझम नक्सिल कॉम्पिटिशन अंतर्गत विविध चित्रपट दाखवले जात आहेत महान दिन्दर्शक दिवंगत सत्यजित रे यांच्यावर आधारित रे या माहितीपटाचं देखील आज प्रदर्शन होणार आहे वाशिम जिल्ह्यात आजपासून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती पंधरवाड्याला सुरुवात झाली कुष्ठरोगाविषयी जनजागृतीसाठी वाशिममधल्या नर्सिंग स्कुलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून रस्तीही काढली

मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात सहा पुण्यात नायडू रुग्णालयात तीन आणि नांदेड इथल्या रुग्णालयात एक रुग्ण दाखल आहे

यासाठी झालेल्या आढावा बैठकीत मुख्य अभियंत्यांसहित अनेक अधिकारी उपस्थित होते कोकणातल्या पर्यटनाच्या विकासासाठी कृषी पर्यटन संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रातिनिधिक सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे रत्नागिरीत काल पर्यटन परिषद झाली या परिषदेत हा निर्णय झाला शाश्वत विकासाचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक कृतीत पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवूणं आणि आदिवासी समाजाचं सहकार्य घेणं आवश्यक आहे असं आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी म्हटलं आहे